शेतकऱ्यांचं शेती विषयीचं पारंपारिक ज्ञान अद्भत असून या ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यावेळी उपस्थित होते शेतीमध्ये जागतिक पातळीवर बदल होत असल्यानं उत्पादकता वाढत आहे परिणामी या क्षेत्रात सुधारणा बदल आणि संशोधन आवश्यक असल्याचं पवार म्हणाले देशात उपयुक्त संशोधनाला चालना देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी दुग्ध व्यवसाय हमखास आणि शाश्वत उत्पन्नाचं साधन असून दुधाचं उत्पादन प्रतीदिन दोन लाख लीटरवरुन पाच लाख लीटरपर्यंत वाढवण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहेत मुंबईत काल राष्ट्रीय द्ग्ध विकास मंडळाचे अध्यक्ष दिलीप रथ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते मराठवाडा आणि विदर्भात सततचा दष्काळ सिंचनाचा अभाव यामुळे झालेल्या दयनीय स्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी दग्ध व्यवसायात क्षमता बांधणी करुन शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

लघ् उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बी वेण्गोपाल रेड्डी यांची वन विभागाच्या प्रधान सचिवपदी राज्य वस्रोद्योग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जे मुखर्जी यांची अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी अल्पसंख्यांक विकास विभागाचे प्रधान सचिव एस

तागडे यांची वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिवपदी तर औरंगाबादचे मृद आणि जलसंधारण आयुक्त दीपक सिंगला यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे

काल केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांनी जैश ए मोहम्मद या दहशवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांना अटक केली या कारवाईनंतर झालेल्या शोधमोहिमेदरम्यान स्फोटकांचा मोठा साठाही जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे दरम्यान दहशतवाद प्रायोजित करणाऱ्यांविरुद्ध कठोर जागतिक कारवाई करण्याच्या आवश्यकतेवर तीनही सेना दलांचे प्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी भर दिला आहे ते काल नवी दिल्लीत रायसिना संवाद उपक्रमात मार्गदर्शन करत होते

हा उपग्रह इनसॅट चार ए या उपग्रहाची जागा घेईल इनसॅट चार ए या उपग्रहाचा कार्यकाळ पूर्ण होत आला आहे दरसंचार आणि प्रसारण सुविधांची गुणवत्ता वाढवण्यासाठी हा उपग्रह पुढची पंधरा वर्ष कार्यरत राहील

सातारा शहरातही या मुद्यावर काल बंद पुकारण्यात आला होता माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी शहराच्या विविध भागात राऊत तसंच मंत्री जितेंद्र आव्हाड यांचाही यावेळी निषेध केला शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे यांनीही या विधानाचा निषेध केला असून संघटनेनं आज सांगली बंदचं आवाहन केलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या वीस तारखेला परीक्षा पे चर्चा या उपक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत नवी दिल्लीत होणाऱ्या या कार्यक्रमात देशभरातून अनेक विद्यार्थी सहभागी होत आहेत नांदेड इथल्या यशवंत महाविद्यालयाची विद्यार्थीनी ऐश्वर्या मुंडकर हिची पंतप्रधानांशी संवाद साधण्यासाठी निवड झाली आहे जागतिक पातळीवर कुशल मन्ष्यबळाची गरज ओळखून कुशल विद्यार्थी घडवू आणि दर्जेदार औद्योगिक प्रशिक्षण संस्था आटीआय निर्माण करू अशी ग्वाही कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे काल औरंगाबाद इथं शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन मलिक यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते काही खेळाडूंकडे आवश्यक साधनसामुग्री नसल्याचं लक्षात येताच मलिक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्या साहित्याची पूर्तता करण्याचे आदेश दिले

महागामीच्या संचालक पार्वती दत्ता यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली दररोज सकाळपासून तीन सत्रात होणाऱ्या या महोत्सवात देशभरातून आलेल्या कलाकारांचं नृत्य गायन आणि वादनातल्या परंपरांबाबत माहितीपर सत्र आणि सादरीकरण होणार आहे

तीन दिवस चालणाऱ्या या सांस्कृतिक आणि पर्यटन महोत्सवात नृत्य वादन गायन यासह विविध कार्यक्रम होणार आहेत

यावेळी वाहनचालकांना वाहतूक नियमांची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली हिंगोली इथंही काल रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त सेल्फी विथ यमराज हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला यावेळी यमराज आणि चित्रगुप्त यांचा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती

मुंबईच्या ऋणमुल ट्रस्टच्या वतीने काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटबाना आर्थिक मदत वितरित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यटन विभागाच्या वतीनं काल औरंगाबाद जिल्ह्यात वेरूळ लेणी परिसरात जनजागृती करण्यात आली औरंगाबाद इथं नारेगाव परिसरातल्या मनपा शाळेमधल्या विद्यार्थ्यांनाही स्वच्छतेचं महत्त्व पटव्न देण्यात आलं परभणी महानगरपालिकेच्या काल सवर्साधारण सभेत नवीन नळजोडणी पार्कींग आणि सिम्नल व्यवस्था नेत्र रूग्णालयास जागा देण्यासह महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली शहरातल्या वाहतुकीच्या प्रश्नावर पोलीस आणि मनपाची संयुक्त बैठक घेण्यात येईल असं आयुक्त रमेश पवार यांनी सांगितलं नांदेड जिल्ह्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे

त्यामुळे नगरसोल ते नांदेड प्रवासी गाडी नगरसोल ते परभणी अशी धावेल तर काचिग्डा नरखेड इंटरसिटी एक्स्प्रेस आणि काचिग्डा मनमाड प्रवासी गाडी उशीरा धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे

सायकलिंगमध्येही महाराष्ट्रानं नऊ तर अंदमान आणि निकोबारनं पाच सुवर्ण पदकं जिंकली